झारखंडमध क्विख्यमंत्री रघुवर दास जमशद्विर पूर्व मतदारसंघात पिछाडीवर आहा तेर झारखंड मुक्ती मोर्चाचक्रार्यकारी अध्यक्ष हेमत सोरत्तदुमका आणि बरहत्तया दोन्ही मतदारसंघात आघाडीवर आहरी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंद पुस्तिका यांच्यामुळे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या लोकांना धोका नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं रामलीला मैदानावर भाजपानं आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते लोकांनी हिंसाचार तसंच सार्वजनिक मालमत्तद्वीनुकसान करु नय असं आवाहन त्यांनी कलि या कायद्यासंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे शहरात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा वाहतूक आणि पर्यावरण यासारख्या मुद्यांवरुन प्रधानमंत्र्यांनी अरविंद कज्जरीवाल यांच्या नस्त्रिंवाखालील आप सरकारवर टीका कली उपराष्ट्रपती एम

अभिनत्ती आयुष्यमान खुराना याला अंदाधुंन तर विकी कौशल याला उरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनत्ती पुरस्कारानं गौरवण्यात आलं महानटी या तस्तिगू चित्रपटातल्या सावित्रीच्या भूमिक्सीठी कीर्ती सुरधीहीला सर्वोत्कृष्ट अभिनक्षींचा पुरस्कार दप्विात आला उरी द सर्जिकल स्ट्रा क्रे या चित्रपटासाठी अदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दप्विात आला बधाई हो या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट मनोरंजनपर चित्रपट म्हणून निवड झाली आहा जायक आणि गीतकार स्वानंद किरकिरख्रांना चुंबक या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनस्थिच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पाणी या मराठी चित्रपटानं मिळवला आहा आष्ट्रीय एकात्मतद्वीील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत्त पुरस्कार ओंडाला आंडाला या कन्नड चित्रपटाला मिळाला आह

चक्रवर्ती माजी राजदूत बी

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात द्रमुक प्रणित विरोधी पक्षाच्या आजच्या निदर्शनांवर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन्सचा वापर करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना दिले आहेत

नागरिकत्व सुधारणा कायदा नीट वाचून समजून घ्या आणि कोणत्याही अफवांकडलिक्ष दक्षू नका असं आवाहन राममनोहर लोहिया वैद्यकीय संस्थाच सिचालक डॉ

विराट कोइलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला

रोहित शर्माला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं जम्मू आणि काश्मीर्मध्ये शांतता आणि एकतेचा संदेश देण्यासाठी राज्य पोलिसांनी काल एकता दौडचं आयोजन केलं पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी या दौडला झेंडा दाखवून रवाना केलं अंमली पदार्थापासून दूर राहाण्याचं आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांच जतन करण्याच आवाहन त्यांनी युवकांना केलं सर्व स्तरातल्या आणि वयोगटातल्या नागरिकांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी या शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला